शनिवारी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे क्लिष्ट अशा प्रक्रियेतून लँडर विक्रम सहजतेनं चंद्रावर पोचेल

सिवन यांनी सांगितलं

चांद्रयानाचं चंद्रावर होणाऱ्या अवतरणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री बेंगळ्रूला पोचतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत

मंबई महानगर प्रदेशातल्या तीन मेट्रो मार्गांच्या बांधकामाचा पायाभरणी सोहळा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे तसंच मेट्रो भवनची पायाभरणीही प्रधानमंत्री करणार आहेत दिल्ली मुंबई औदयोगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित केलेला पहिला टप्पा ऑरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक नगराचा लोकार्पण सोहळा प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार आहे द्रपारी दोन वाजता शेंद्रे औद्यिगिक वसाहतीत हा कार्यक्रम होणार आहे वंचित बहजन आघाडीला आज मोठा धक्का बसला असून या आघाडीतून अखिल भारतीय मजलिस इ इतेहाद्ल म्स्लिमीन अर्थात एमआयएम बाहेर पडली आहे विधानसभा निवडण्कीच्या जागा वाटपामध्ये समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे

प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला विधानसभेसाठी केवळ आठ जागा सोडण्यात येईल असं कळवलं आहे त्यात एमआयएमचा विद्यमान आमदार असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघाचा समावेश या आठ जागांमध्ये नाही त्यामुळे एमआयएमनं आघाडीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे

यासाठीच वंचित बहजन आघाडीतर्फे सता संपादन अभियान हे राज्यव्यापी संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती वंचित आघाडीचे मायक्रो ओबीसी आणि व्ही जे एन टी समितीचे संघटन प्रमुख भिमराव दळे आणि गोविंद दळवी यांनी आज धुळ्यात आयोजित वार्ताहर परिषदेत दिली

औरंगाबाद इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत झालेल्या कार्याची माहिती देणारं आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करणारं दोन दिवसीय चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे महापौर नंदकुमार घोडेले आणि उप महापौर विजय औताडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं आज उदघाटन झालं यानिमित सकाळी स्वच्छता फेरी काढण्यात आली आणि विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली राज्याच्या अनेक भागांत आजही पाऊस स्रू आहे नागप्रमध्ये सकाळपासून पाऊस स्रू आहे तर चंद्रप्र गोंदिया जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे

गडचिरोलीतल्या परिस्थितीविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे गडचिरोली जिल्ह्याचे वार्ताहर अमरावती जिल्ह्यातही आज दिवसभर जोरदार पाऊस स्रू आहे

धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरावतीसह वर्धा चंद्रपुर आणि यवतमाळ जिल्ह्यांतल्या नदीकाठावरच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातल्या सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सूरू असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे

खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपती निवारण दलाच्या दोन त्कड्या कोल्हाप्रात आल्या आहेत सातारा जिल्हयात पावसाची संततधार स्रू आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या स्थिर असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याम्ळं पाण्याची पातळी रात्री उशिरा कमी होईल असा अंदाज जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे

पालघर जिल्ह्यात आज सकाळ पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे

मुंबई शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून स्रू असलेली पावसाची संततधार आजही कायम आहे ब्धवारच्या तुलनेत आज पावसाचे प्रमाण कमी असले तरी काहीशा फरकानं जोरदार सरी कोसळत असल्याने गणेश भक्त नोकरदार प्रवासी आणि सर्वसामान्य मुंबईकरांना त्याचा त्रास होत आहे

मात्र पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे

पावसानं काहीशी उघडीप घेतल्यानं भक्तगणांचा उत्साह वाढला आहे मात्र काही त्रळक घटनांनम्ळे या उत्सवाला गालबोट लागलं आहे नंद्रबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात वडछील गावाजवळील तलावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा जणांचा ब्ड्न मृत्य् झाल्याची द्र्दैवी घटना घडली आहे सध्या हा तलावपूर्ण भरलेला असून पाण्याचा अंदाज न आल्यानेच ही दुर्दैवी घटना घडली आहे दरम्यान सोलापूर जिल्हयातल्या अक्कलकोट इथं घरात लक्ष्मी बसविण्यासाठी आरास तयार करताना मंडप उभारणीचे काम करणाश्या मामाचा तोल जावून पडल्याने एक महिन्याच्या भाचीचा मृत्यू झाल्याची घटना घडली

गोविंदराव पानसरे हत्याप्रकरणी आणखी तीन संशयित मारेकऱ्यांना शुक्रवारी पहाटे मुंबई प्णे येथून अटक करण्यात आली

नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंद्रेचा समावेश आहे तसंच गौरी लंकेश प्रकरणातील अमित बददी आणि गणेश मिस्किन या संशयीतांचा समावेश आहे या तिघांना कोल्हापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस